काल ठाणे पालघर रायगड धुळे जळगाव सोलापूर कोल्हापूर सांगली सिंधुद्र्ग रत्नागिरी जालना हिंगोली परभणी लातूर उस्मानाबाद नांदेड अकोला यवतमाळ बुलडाणा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही महाराष्ट्र शाळा कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर टाळेबंदी लागल्यानंतर राज्यातली महाविद्यालयही बंद झाले शाळांचे काही वर्ग स्रू करण्याची परवानगी राज्य शासनानं दिल्यानंतर आता महाविद्यालयं कधी सुरू होणार याची सर्वानांचं उत्सुकता होती

ऐकुया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

पण शिक्षण थांबलं नाही तंत्रज्ञानाच्या मदतीनं शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग झाले डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानाची ही गंगा वाहती ठेवण्यात आली पण त्यातही काही तांत्रिक अडचणी आल्या बहुसंख्य घरांमध्ये दर्जेदार शिक्षणाची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था उभी राहू शकली नाही अशा विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पुण्याच्या एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन या स्वयंसेवी संस्थेनं दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून टिलीमिली ही दैनंदिन शैक्षणिक मालिका सुरू केली गेल्या शैक्षणिक सत्रात महानगरांपासून ते आदिवासी पाड्यांवर राहणाऱ्या लक्षावधी शालेय विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि शिक्षकांनी या मालिकेच्या या प्रसारणाचा लाभ घेतला

द्सऱ्या सत्राच्या पाठांवर आणि त्यातील संकल्पनांवर आधारित या मालिकेत कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्यानं नाहीत घरी किंवा घराच्या परिसरातच करून बघता येतील अशा कृतीनिष्ठ उपक्रमातून मुलांना शैक्षणिक अनुभव दिलं जाऊ शकतात जेव्हा औपचारिक व्यवस्था बंद ठेवावी लागते तेव्हा परिसरातले उत्साही अभ्यासू पालकताई दादा स्वयंस्फूर्तीने कसा पुढाकार घेतात हेही टिलीमिली मालिका जाताजाता दाखवत राहते

कृतीनिष्ठ उपक्रम हेच या मालिकेतील शिक्षणाचे म्ख्य माध्यम असल्याने अमराठी माध्यमात शिकणाऱ्या पण मराठी समजणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही मालिका उपयुक्त वाटेल त्यामुळे या मालिकेचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन एम के सी एल नं केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया बेल्हेकर पूणे

योजनेअंतर्गत संक्रमण शिबिरी गाळ्यातील भाडेकरू रहिवासी यांचं थकीत संपूर्ण भाडं विहित मुदतीत भरल्यास निव्वळ व्याजावर सवलत देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी काल दिली ही योजना दोन टप्प्यांत लागू केली जाणार आहे असं विनोद घोसाळकर यांनी सांगितलं

त्याबाबतच्या कोणत्याही अफवांना बळी पडू नका असे आवाहन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी केले आहे

त्यावेळी ते बोलत होते लसीकरणाच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त फणसळकर यांच्या हस्ते झाले

आरोग्य कर्मचायांच्या कामाचे यावेळी फणसळकर यांनी कौतुक केले

अत्यावश्यक सेवेत काम करणाया कर्मचायांना फोन करून त्यांना विविध केंद्रावर लसीकरण केले जात आहे त्यापैकी बुधवारी कळवा येथील आरोग्य केंद्रावर पोलिसांना लसीकरण सुरू केले आहे आयएमए उपोषण आयुर्वेदिक पदवीधारकांना अधुनिक वैद्यक शास्त्रातील शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आल्याच्या निषेधार्थ धुळ्यात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे सीसीआयएम संस्थेच्या परिपत्रकानुसार आता आयुर्वेदिक शिक्षण घेतलेल्या स्नातकांना आधुनिक वैद्यक शास्त्रातील शस्त्रक्रिया करता येतील परंतू आयुर्वेद आणि अधुनिक वैद्यकशास्त्रात मोठा फरक आहे त्यामुळ आयुर्वेदाच्या सर्वांगिण प्रगतीच्या दृष्टीने हा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे असोसिएशनच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी संजय यादव यांना देण्यात आले

श्रीकांत दातार यांनी दिली

याप्रसंगी विचारवंत डॉ राम चरण यांना भारत अस्मिता विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच लडाख येथील खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल बॉयोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा डॉ किरण मुजुमदार शॉ शास्त्रीय गायिका डॉ प्रभा अत्रे आणि निर्मात्या सई परांजपे यांनाही या पुरस्काराने गौरवण्यात आलं माघ वारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची वारी स्थगित केल्यानंतर माघ वारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून पंढरपु्रातील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर दोन दिवस बंद राहाणार आहे वारकरी पंथातील चार मुख्य वाऱ्यांपैकी माघ वारीला विशेष महत्त्व असते

भ प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं आहे

नमस्कार